आज दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल ऑनलाईन पाहता येत आहे

या शाळांनी संलग्न होण्यासाठी स्वतंत्र खाजगी शाळा या श्रेणीऐवजी नियमित श्रेणी अंतर्गत अर्ज करावेत असं सीबीएसईनं आदिवासी व्यवहार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राज्यातल्या दृष्काळग्रस्त नऊ जिल्ह्यांमधल्या चारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेना अन्नधान्याचं वाटप करणार आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्यापासून जालना जिल्ह्यात साळेगाव या गावातून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे दरम्यान काल राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार देखील उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे एसटी बसला खाजगी प्रवासी बसनं दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात सूमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले संगमेश्वर एसटी बसस्थानकातून संगमेश्वर रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या एसटी बसला मुंबईहून कणकवलीकडे निघालेल्या खासगी आराम बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला किरकोळ स्वरूपात पडलेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर आराम बसच्या चालकाचा ताबा सुटल्यानं आज पहाटे साडेपाचच्या सुमाराला हा अपघात झाला त्यामध्ये दोन्ही बसमधील सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे आगामी अर्थसंकल्पासंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी त्या येत्या वीस तारखेपर्यंत मायजीओव्ही डॉट इन या सरकारच्या संकेतस्थळावर मांडाव्यात असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे समाजाच्या सगळ्या स्तरांतल्या नागरिकांनी यात भाग घेतल्यास सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होईल असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या पाच जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्र सरकार योग चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या माध्यम समुहांना विशेष पुरस्कार देणार आहे वृत्तपत्र संस्था दूरचित्रवाणी आणि नभोवाणी वाहिन्या यांच्यासाठी प्रत्येकी अकरा पुरस्कार या अंतर्गत दिले जातील अशी घोषणा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत केली

भारतीय सनदी लेखापाल प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर मूल्यनिर्धारकांसाठी राष्ट्रीय पातळीवरची एक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव इंजेती श्रीनिवास यांनी ही माहिती दिली फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अध्रिं बर्टी आणि चेक प्रजासत्ताकाची किशोरवयीन खेळाडू मर्केता वोन्डरुसोवा यांच्यात लढत होईल नोवाक जोकोविच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातला खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला उपांत्य फेरीचा सामना आज पुन्हा सुरू होईल

अहमदनगरच्या भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सव पाहून संगमनेर कडे परतत असताना झालेल्या अपघातात एक स्विफ्ट गाडी भंडारदऱ्याजवळील मुतखेल रस्त्यावरून थेट दरीत कोसळल्यानं एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात हजेरी लावली माजलगाव गेवराई या तालुक्यासह बीड शहर परिसरात काल सोसाटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला केरळच्या किनारपट्टीवर आज एक आठवड्याच्या विलंबानं मान्सून दाखल झाला त्यामुळे देशातला सुमारे चार महिन्यांचा पावसाळी हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा यांनी ही घोषणा केली केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याचं त्यांनी सांगितलं

यंदा दिल्लीत मान्सून नियमित असेल तसंच वायव्य भारतातही मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे